आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई डियन्स आमने सामने लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालं

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर राव बेजित सिंह कृष्ण पाल गुर्जर मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा रिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिभ्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही भवितव्य आज ठरेल

निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं याकरता सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा घेत आहेत

बह्जन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांची पंजाब मधे शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यात प्रचार सभा होईल उत्तर प्रदेशात गाझीपूर कें विजय संकल्प मेळाव्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँप्रेस समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीवर सडकून टीका केली

केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यास पाणीवाटपाबाबत वेगळं मंत्रालय स्थापन करण्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सोनभद्र जिल्ह्यातल्या जाहीर सभेत दिलं सोनभद्र जिल्ह्यात वीज निर्मिती प्रकल्प असूनही सपा आणि बसपा सरकारच्या गैर कारभारामुळे तिथली गावं अद्याप अंधारात आहेत असं ते म्हणाले भाजपा सरकारच्या प्रयत्नांमुळेच पूर्वांचलने विकासाची पहाट अनुभवली असा दावा त्यांनी केला काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानाचा उल्लेख करुन ते म्हणाले की अशा उद्घटपणाला माफी असता कामा नये

ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गांधी परिवाराविषयी जनतेच्या मनात तिरस्कार निर्माण करत आहेत मात्र आपण त्यांना आलिंगन देत राहू कारण तिरस्कारचा पराभव प्रेमानेच करता येईलः शुजालपूर आणि धार ींही गांधी यांच्या सभा झाल्या काँप्रेसची प्रस्तावित न्याय योजना क्रय शक्तीत वाढ करणारी असून अर्थव्यवस्थेला उभारी देईल असं ते म्हणाले

गेल्या पोटनिवडणुकीतल्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला समजला जाणा या या मतदार संघात सपा बसपा आघाडीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिल्लीचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकुमार चौहान यांनी काँग्रेसला सोडचिड्डी देऊन भाजपात प्रवेश केला आहे

जम्मू आणि काश्मिरमधे शोपियान जिल्ह्यात हिंद सितापोरा परिसरात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले या परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहिम हाती घेतली होती ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची अजून ओळख पटलेली नाही

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

पर्ल काँटीनेंटल या पंचताराकित हॉटेलमधे घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघेही हल्लेखोर ठार झाले असं बलुघीस्तानचे गृहमंत्री झिया उल्लाह लांगोव यांनी सांगितलं या चकमकीत हॉटेलमधे उतरलेले काही पर्यटक जखमी झाले बलुघीस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे

हा उपक्रम झिोच्या चारही केंद्रावर राबवला जाणार असून ओचे अध्यक्ष डॉ के सिवन यांच्या हस्ते आज बंगळुरु ओं या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे

यावेळी विद्यार्थ्यांना प्रक्षेपण स्थळ आणि प्रक्षेपण यान ही पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांमधे अंतराळ संशोधनाविषयी जागृती व्हवी या हेतूनं हा उपक्रम राबवला जात आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू हे सध्या चार दिवसांच्या व्हिएतनाम भेटीवर असून काल त्यांनी व्हिएतनामचे प्रधानमंत्री शॉन हॅनोई यांच्याशी चर्चा केली या दोन्ही नेत्यांमधे विविध मुद्यांवर चर्चा झाली यात राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच पस्स्पर देशांमधले संवंध अधिक दृढ करण्यासाठी भागीदारी आधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला भारतीय औषधाना व्हिएतनाममधे परवानगी देण्याबाबत प्रधानमंत्री हॅनोई यांनी उत्सुकता दाखवली

माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम् यांचा मुलगा कार्ती चिदंबरम् हा या खटल्यातला सहआरोपी आहे

अफगाणिस्तानच्या संसदेसाठी काम करणा या माजी पत्रकार मीना मंगल यांची काल काबूलमधे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली दूरचित्रवाहिनीवर पत्रकार म्हणून पूर्वी गाजलेल्या मीना सध्या अफगाण संसदेच्या सांस्कृतिक सल्लगार होत्या त्यांच्यावरच्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारली नसून हत्येचं कारणही स्पष्ट झालेलं नाही

बंगळूरू वरुन हैद्राबाद कडे भरधाव वेगानं जाणारी ही बस दूचाकी वाहनाला वाचवताना समोरुन येणा या कारवर धडकली आणि हा अपघात घडला बसमधले प्रवासी तेलंगणा जिल्ह्यातले असून ते लग्न आटोपून घरी परतत होते असं पोलीसांनी सांगितलं या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून हा अपघात दूर्देवी असल्याचं म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील घेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई डियन्स या दोन संघात अंतिम लढत होणार आहे या दोन संघांची गाठ एकमेकांशी चौथ्यांदा अंतिम फेरीत पडत आहे